धारावीसारख्या आशिया खंडातल्या सर्वात मोठ्या झोपडपट्टीत कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची जागतिक आरोग्य संघटनेकडून प्रशंसा

देशभरातील विद्यापीठांच्या अंतिम सत्राच्या परीक्षांबाबत मार्गदर्शक सूचना जारी मात्र महाराष्ट्रापाठोपाठ दिल्लीचाही परीक्षा घेण्यास विरोध

टाळेबंदी शिथील केल्यानंतर देशाची अर्थव्यवस्था झपाट्यानं पूर्वपदावर येत असल्याचं भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांचं प्रतिपादन

कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून केलेलं जगातल सर्वात मोठं वन्यजीव सर्वेक्षण म्हणून भारतातील व्याघ्र गणनेच्या चौथ्या टप्प्याची गिनिज बुकात नोंद

यावेळी बोलताना सार्वजनिक ठिकाणी सुरक्षित अंतर पाळण्याबरोबरच व्यक्तिगत स्वच्छता आणि इतर पथ्यांचं काटेकोर पालन करण्यावर पंतप्रधानांनी भर दिला या साथरोगाची परिस्थिती हाताळण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांबरोबर स्थानिक प्रशासन समन्वयानं काम करत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं घराघरातून रुग्णांची काळजी घेता यावी यासाठी अहमदाबादमध्ये राबवण्यात येत असलेल्या धन्वंतरी रथ उपक्रमाची माहिती या आढावा बैठकीत देण्यात आली असे उपक्रम इतरत्रही राबवण्याचे निर्देश मोदी यांनी दिले ज्या ज्या भागात रोगाच्या प्रसाराचं प्रमाण अधिक आहे त्या त्या भागातील परिस्थितीवर केंद्रीय यंत्रणेनं लक्ष ठेवावं आणि आवश्यक ते मार्गदर्शन करावं असं ते म्हणाले आढावा बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन नीती आयोगाचे सदस्य मंत्रिमंडळ सचिव आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते

देशात सर्वाधिक बाधित महाराष्ट्रात आहेत तसंच बरे झालेले सर्वाधिक रुग्णही महाराष्ट्रातलेच आहेत

निदान लवकर झालं तर बरे होण्याचं प्रमाण आणखी सुधारेल हे लक्षात घेऊन भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद कोरोना चाचण्यांच्या सुविधा वाढवण्यासाठी सातत्यानं प्रयत्नशील आहे

रुग्ण दप्पट होण्याचा कालावधीसुद्धा वाढला आहे अधिक माहिती कोरोना संसर्गाचे सर्वाधिक बाधित क्षेत्र ठरलेल्या मुंबईत पहिल्यांदाच रुग्णसंख्येत मोठी घट झाली आहे मुंबईतल्या कोविड रुग्णांचं प्रमाण एकूण लोकसंख्येच्या दीड टक्क्यांपेक्षाही कमी आहे

महाराष्ट्र शासन केंद्र सरकार आणि मुंबई महापालिका यांनी धारावीसारख्या आशिया खंडातल्या सर्वात मोठ्या झोपडपट्टीत कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची जागतिक आरोग्य संघटनेनंही प्रशंसा केली आहे

टेड्रस अदनॉन घेब्रेयेसुस यांनी म्हटलं आहे कोरोना चाचण्या रुग्णांच्या संपर्काचा मागोवा विलगीकरण आणि उपचार यावर प्रामुख्यानं भर देऊन सामाजिक अंतरावरही बारकाईने लक्ष ठेवल्यामुळे धारावीतली संसर्गाची साखळी तोडून विषाणू संसर्ग कमी करण्यात महत्त्वाच्या गोष्टी ठरल्याचं त्यांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे दरम्यान रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे पुणे ठाणे कल्याण नांदेड वर्धा आणि मीरा भाईदर शहरांमध्ये पुन्हा टाळेबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आकाशवाणी बातम्यांसाठी मुंबईहून कुणाल शिंदे यांच्यासह सुरेखा जोशी पुणे परीक्षा देशभरातील विद्यापीठांच्या परीक्षांबाबत मार्गदर्शक सूचना केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयानं आज जारी केल्या

स्थानिक परिस्थिती पाहून गरजेनुसार या परिक्षा ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीनी घेता येऊ शकतील असं ते म्हणाले एखाद्या विद्यार्थ्याला परीक्षा देताच आली नाही तर त्याला नंतर संधी दिली जाईल असा निर्वाळाही निशंक यांनी दिला शिक्षण व्यवस्थेतून विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती होण आणि तो रोजगारक्षम होणं अतीशय महत्त्वाचं आहे त्याकरता परिक्षेच्या माध्यमातून त्यांचं शैक्षणिक मूल्यमापन गरजेचं आहे असं ते म्हणाले दरम्यान सर्व विद्यापीठांच्या अंतिम सत्राच्या परीक्षा सद्यस्थिती बघता रद्दच कराव्या अशी विनंती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली महाराष्ट्रानं या आधीच या परीक्षा घेण्याबाबत असमर्थता दर्शवली आहे रिझर्व बँक टाळेबंदी शिथील केल्यानंतर देशाची अर्थव्यवस्था झपाट्यानं पूर्वपदावर येत असल्याचं मत भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी व्यक्त केलं आहे ते आज भारतीय स्टेट बँकेनं आयोजित केलेल्या सातव्या अर्थकारण आणि अधिकोषणविषयक परिषदेत बोलत होते

त्याचा मोठाच विपरित परिणाम उत्पादन रोजगार आणि एकूणच जनजीवनावर झाला मात्र टाळेबदी उठल्यानंतर अर्थव्यवस्था सुधारत असल्याची चिन्ह दिसू लागली असं ते म्हणाले रिझर्व बँकैनं केलेल्या बहुविध उपाययोजनांमुळे अधिकोषण क्षेत्रावर कोविड संकटाचा मोठा परिणाम झाला नाही असं मत दास यांनी यावेळी व्यक्त केल

राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार विस्थापित श्रमिकांच्या हिताची काळजी संवेदनशीलतेनं आणि संपूर्ण जबाबदारीनं घेत असल्याचा निर्वाळा जावडेकर यांनी आज समाज माध्यमावरील संदेशातून दिला

स्थायी विकास दारिद्र्य निर्मुलन आणि जीवन स्तर उंचावण्यासाठी कुटूंब नियोजन आवश्यक असल्याचं मत आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी लोकसंख्यादिनानिमित्त दिलेल्या संदेशात म्हटलं आहे लोकसंख्या दिनानिमित्त आज दुपारी आरोग्य मंत्रालयानं द्रदृष्य माध्यमातून एका परिषदेचंही आयोजनही केलं होतं वाघ जावडेकर भारतातील व्याघ्र गणनेच्या चौथ्या टप्प्याची नोंद गिनिज बुकात झाली आहे कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून केलेलं जगातल सर्वात मोठं वन्यजीव सर्वेक्षण म्हणून गिनिज बुकानं व्याघ्र गणनेची नोंद घेतली तंत्रज्ञानासंदर्भात आत्मनिर्भर भारताचं ठळक उदाहरण म्हणून या सर्वेक्षणाची नोंद घ्यावी लागेल असं पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या यशाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटलं आहे

अटल ऍप् नीती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशन अंतर्गत आज देशभरातल्या शालेय विद्यार्थ्यांसाठी अटल ऍपचा प्रारंभ करण्यात आला मोबाईल ऍप्स विकसित करण्याचं प्रशिक्षण या ऍपद्वारे देण्यात येणार आहे अधिक माहिती प्रकल्पांवर आधारित सहा शैक्षणिक पाठ आणि ऑनलाईन प्रशिक्षण सत्रांमधून विद्यार्थ्यांना विविध भारतीय भाषांमधली मोबाईल ऍप्स तयार करण्याचं शिक्षण या अटल ऍपद्वारे देण्यात येणार आहे याशिवाय शालेय शिक्षकांमध्येही ऍप तयार करण्याची क्षमता विकसित करण्यासाठी अटल ऍपद्वारे शिक्षकांसाठीही नियमित प्रशिक्षण वर्ग घेण्यात येणार आहेत

तंत्रज्ञानाचा वापर करुन आत्मनिर्भर भारतासाठी नव्या संकल्पना वापरण्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रोत्साहन देत आहेत युवकांनी नवी कौशल्यं आत्मसात करुन नव्या पिढीचे तंत्रज्ञानातील मार्गदर्शक होणं सध्या खूप महत्त्वाचं आहे असं ते म्हणाले याप्रसंगी अटल इनोव्हेशन मिशनचे संचालक आर रमणन म्हणाले आत्मनिर्भर भारत ऍप इनोव्हेशन स्पर्धा शालेय विद्यार्थी महाविद्यालयीन युवक आणि उद्योग व्यवसायातील तरुण या सर्वांना सारखीच प्रेरणादायी आहे नीती आयोग आता देशभरातील अटल टिंकरिंग लॅबमधील युवा संशोधकांना ऍप विकसित करण्याचे प्रशिक्षण देऊन त्यांना आपल्या नवकल्पना आणि त्यांचा उपयोग ऍपद्वारे मांडण्याची संधी देत आहे आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून सुरेखा जोशी फिक्की फ्रेम्स जे देश भारतीय चित्रपटांवर बंदी घालतील त्या देशांच्या चित्रपटांवर भारतातही बंदी घालण्यात येईल अशी ग्वाही केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांनी दिली आहे

गणेशोत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याकरिता मार्गदर्शक सूचना केल्या असून सर्व गणेश मंडळांनी त्याच पालन करावं असं आवाहन महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं आहे

अरविंद ऊर्फ गुड्डन तिवारी आणि सोनू तिवारी अशी या दोघांची नावं आहेत

आसाम रायफल्स आणि अरुणाचल प्रदेश पोलीसांनी केलेल्या या संयुक्त कारवाईत आसाम रायफल्सचा एक जवानही जखमी झाला आहे

सरहद्दीजवळ संशयास्पद हालचाली दिसताच सुरक्षा जवानांनी या घुसखोरांना रोखण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्यांनी गोळीबार केला जवानांनी त्याला चोख प्रत्यूत्तर दिलं

परदेशी चलन नियंत्रण कायद्याचा भंग केल्याच्या तक्रारींवरून हे छापे घालण्यात आले

उत्तर आणि इशान्य भारतात काही ठिकाणी जोरदार सरी हजेरी लावू शकतात महाराष्ट्र आणि गोव्याच्या किनारपट्टीवर बहुतांश ठिकाणी पाऊस अपेक्षित असून काही ठिकाणी जोरदार पावसाचीही शक्यता असल्याचं हवामान खात्याच्या अंदाजात म्हटलं आहे पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणीच पाऊस अपेक्षित आहे